केलं आवाहन उद्या शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करण्याचा मराठा संघटनांचा निर्णय मात्र बंद बाबत अनेक ठिकाणी संभ्रम राज्यसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचा रालोआ उमेदवाराला पाठिंबा मुंबईत चेंबूर

मराठा आरक्षणासंदर्भात काल मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली या सुनावणी दरम्यान राज्य मागासवर्ग आयोगानं दिलेल्या माहितीच्या आधारे सरकारनं न्यायालयात शपथपत्र दाखल केलं आणि आयोगानं आत्तापर्यंत केलेल्या कामाची माहिती सरकारनं न्यायालयाला दिली आयोगाचं काम प्रगतीपथावर असून अहवाल लवकर सादर करण्यासाठी आयोग सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेअसं त्यांनी सांगितलं मराठा आरक्षणाचा विषय सोडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे त्यामुळे आंदोलकांनी शांतता राखावी तसंच आत्महत्येसारखी पावलं उचलू नयेत असे आवाहन पाटील यांनी केलं आहे

उद्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आयोजित आंदोलन नवी मुंबईत होणार नाही ठाणे जिल्ह्यानंही या आंदोलनातून माघार घेतली आहे प्ण्यात उद्या शाळा महाविद्यालयं आणि खाजगी कंपन्यांना बंदची हाक मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांनी दिली आहे या पार्श्वभूमीवर चाकण औद्योगिक वसाहतीसह सर्व ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे राज्य राखीव दलाच्या आणि धडक कृती दलाच्या तुकड्याही चाकण परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत नाशिक मध्ये उद्या कोणत्याही प्रकारे बंद किंवा आंदोलन करणार नाही असं सकल मराठा समाजाच्या स्थानिक सदस्यांनी पत्रकारांना सांगितलं उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखून केवळ शांततेच्या मार्गानं जिल्हा आणि तालुका पातळीवर धरणं आंदोलन करू असं या पदाधिका यांनी सांगितलं लातूर धिं उद्या सकाळी सहा ते संध्याकाळी पाच यावेळेत शांततापूर्ण मार्गाने जनआंदोलन करणार असल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकारांना सांगितलं उद्या शहरात बंदची हाक दिली असली तरी वैद्यकिय सेवा परिक्षार्थी यांना सवलत देणार असल्याचं त्यांनी सांगितलं जिथं आंदोलन मागं घेण्यात आलं आहे तिथल्या आंदोलकांचा आणि मराठा क्रांती मोर्चाचा संबंध नाही असं त्यांनी स्पष्ट केलं परभणी जिल्ह्यात मानवत ॐ विद्यार्थी विद्यार्थींनींचा मोर्चा निघाला होता उद्याच्या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाचं संचलन ताल्का पातळीवर करण्यात आलं वाशिम ॐ आज ही अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलं मुस्लिम आणि चर्मकार समाजानं आंदोलनाला पाठिंबा दिला असून मराठा डॉक्टर आणि वकिलांनी आज आंदोलनात भाग घेतला नांदेड जिल्ह्यात उद्या बंदची हाक दिली असून शांततेच्या मार्गाने बंद पार पाडावा असं आवाहन आंदोलकांनी केलं आहे हिंगोली ि आज भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं

रत्नागिरी जिल्ह्यात व्यापारी संघटनेनं उद्या दुकानं बंद ठेवायला विरोध केला आहे सिंधूद्र्ग जिल्ह्यात जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही मात्र जेलभरो आंदोलन करू असं सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी सांगितलं जिल्ह्यातली दुकानं बाजार वाहतूक सेवा सुरळीत राहिलं आंदोलनकर्त्यांकडून ते बंद पाडण्याचा प्रयत्न होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली सकल मराठा मोर्चा समितीने अहमदनगर मध्ये उद्या पुकारलेला रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन शांततामय मार्गानं करावं असं आवाहन अहमदनगर जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाने केले आहे उस्मानाबाद बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने उस्मानाबाद शहरात संचालन केले सातवा वेतन आयोग आणि त्विर मागण्यांसाठी पुकारलेल्या तीन दिवसीय संपाला आजच्या दुस या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला लातुर आणि धुळे जिल्ह्यात संपूर्ण कर्मचारी वर्ग संपात सहभागी होता तर औरंगाबाद जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात काही विभागाच्या कर्मचा यांनी संपात सहभाग नोंदवला वाशिम जिल्ह्यात संपामुळं कामकाज ठप्प झालं असून आरोग्य सेवेवर परिणाम झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे परभणी जिल्ह्यात गंगाखेड बं शिक्षकेतर कर्मचा यांनी आंदोलन केलं

संपाच्या तिस या दिवशी ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचं संपकरी संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे

शेतक यांचे पैसे लवकरात लवकर चुकते करण्यासाठी राज्यशासन साखर कारखान्यांचा पाठपुरावा करत आहे

ही रक्कम शेतक यांना तातडीनं दिली जावी याकरता आपण साखर कारखानदारांशी व्यक्तिशः संपर्क ठेऊन आहोत असं साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांनी यासंदर्भात सांगितलं याबाबतीतले नियम न पाळणा या कारखानदारांविरूद्ध कारवाईदेखील सुरू केली आहे असं ते म्हणाले

राज्यसभेच्या उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी उमेदवाराला शिवसेना पाठिंबा देईल असं शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी स्पष्ट केलं उद्या आवाजी मतदानाने ही निवडणूक होणार आहे या पदासाठी रालोआचे हरिवंश नारायण सिंग त्यांना उमेदवारी दिली आहे

प्रधानमंत्री सबके लिए सस्ते बल्ब उज्जवला योजनेमुळे कसा फायदा झाला हे सांगत आहेत बोईसर धिल्या आशा पाठक मुंबईत चेंबूर धिं भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या रिफायनरीत आज दुपारी स्फोट होऊन भीषण आग लागली या स्फोटामुळं सुमारे सहा किलोमीटरपर्यंतच्या परिसरात हादरे बसले नंतर प्रचंड धूर होऊन आगीच्या ज्वाळा काही किलोमीटरपर्यंत दिसत होत्या कंपनीच्या दोन कर्मचा यांना या दुर्घटनेत दुखापत झाली असल्याचं कंपनीच्या प्रसिद्दीपत्रकात म्हटलं आहे त्यांना कंपनीच्याच उपचारकेंद्रात दाखल करण्यात आलं आहे

पेट्रोलियम उत्पादनांचा साठा असल्यामुळं आगीवर केवळ फोमद्वारेच नियंत्रण येऊ शकतं आणि आसपासच्या परिसरात उष्णता कमी करण्यासाठी पाण्याचे फवारे मारण्यात येत आहेत आसपासच्या परिसरात विर तेलशुद्दीकरण कारखाने तसंच खतं निर्मिती कारखाने आणि झोपडपट्ट्या आहेत

तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांची अंत्ययात्रा चेन्नईमध्ये सुरू झाली आहे आपल्या नेत्याला अखेराचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने अनुयायांनी गर्दी केली आहे

स्टेट बँक आयसीआयसीआय बँक येस बँक आणि एचडीएफसी बँकेसह तिर बँकांचे समभाग आज तेजीत होते

अमरावती जिल्ह्यात गेल्या दोन आठवडयांपासून पाऊस झालेला नाही त्यामुळे यंदाही पीक हातचं जाणार की काय अशी भीती निर्माण झाली आहे यंदाच्या हंगामात जिल्ह्यात सर्वाधिक तीन लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे सोयाबीन पीक सध्या फुलो यावर असून पावसाची निंतात गरज आहे

जिल्ह्यात इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ सुरगाणा आणि नाशिक या तालुक्यातच आत्तापर्यंत पाऊस झाला असून नांदगाव मालेगाव देवळा येवला बागलाण या तालुक्यात पाण्याचं दुर्भिक्ष आहे

येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ब याचं ठिकाणी तर मराठवाङ्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे या काळात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज आहे